राज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या रुदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनविषयक तसंच विविध परवान्यांसदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते कंटेनर वाहतूक सुलभ व्हावी यासाठी ग्रीनफील्ड दिल्ली मुंबई द्रतगती महामार्ग जेएनपीटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे असं सांगून गडकरी म्हणाले की आम्ही केवळ रस्तेच बांधत नाही तर वृक्षारोपण देखील करत आहोत तसंच वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी पायाभूत सुविधाही निर्माण करत आहोत आगामी काळात पंढरपूर आळंदी आणि पंढरपूर देहू रस्त्याला जोडणारा पालखी मार्ग बांधला जाणार असून वारकऱ्यांना पंढरपुरात सुरक्षित आणि आरामदायी तीर्थयात्रेसाठी समांतर पादचारी मार्ग असणार आहे असं त्यांनी सांगितलं मुंबई प्रणे महामार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांत जाणाऱ्या वाहतूकीकरता सुरतहून नाशिक अहमदनगर सोलापूरमार्गे स्वतंत्र महामार्ग बांधला जाईल असं ते म्हणाले राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी या प्रकल्पांच्या भूसंपादनासंबंधीच्या समस्या आणि वनविभागाच्या परवान्यांतील अडचणी तातडीनं दूर कराव्या अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्या

त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्यानं न्यायालयीन लढ्यासाठी काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं ठाकरे यांची काल मुंबईतल्या सह्याद्री अतिथिगृहात भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टीम म्हणून प्रयत्न केले जातील असा निर्वाळा ठाकरे यांनी यावेळी दिला

तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गाचे लाभ देण्याबाबतचं शुद्धीपत्रक गृहविभागाकडून जारी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं

गोसेखूर्द राष्ट्रीय प्रकल्पाची आणि गोसेखूर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचीही मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत

महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी काल ही माहिती दिली

दरम्यान कृषी विषयक सुधारणा कायदे शेतकन्यांच्या हिताचेच आहेत हा संदेश संपूर्ण कोकणासह देशभर जाऊ द्या असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीनंतर आयोजित सभेत ते काल बोलत होते या रॅलीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला

सुबोधकुमार जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

दरम्यान आज कोरोना लसीकरणाची देशव्यापी रंगीत तालीम होणार आहे

या रोगामुळे आतापर्यंत एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झालेला नाही त्यामुळे कुक्कुटपालक आणि मांसाहारी नागरिकांनी घाबरण्याची परिस्थिती नाही असा दावा पशुसंवर्धन विभागानं केला आहे मात्र देशातल्या इतर काही राज्यातली स्थिती लक्षात घेता काही पक्ष्यांमध्ये तशी काही लक्षणे आढळल्यास तातडीनं जवळच्या पश्वैद्यकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

या जवानांनी पुढील काळात चांगली कामगिरी बजावून सीमा सुरक्षा बलाची उंची अधिक मोठया प्रमाणात वाढवण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन महानिरीक्षक जी

मीलक यांनी यावेळी बोलताना केलं

यावर्षी आंब्याची पेटी पहिली पाठवण्याचा मान त्यांनी मिळवला आहे ऐकूयात त्याबाबतचा हा वृत्तांत ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्याच्या काळात हापूसचा मोहोर टिकवून आंबा उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग दरवर्षी काही निवडक आंबा बागायतदार करतात कुणकेश्वर चांदेलवाडी इथले शंकर नाणेरकर हे आंबा बागायतदार अभ्यासू आणि प्रयोगशील म्हणून ओळखले जातात पावसाळ्याच्या हंगामात आलेला मोहोर टिकवून त्याची योग्य निगा राखत आंबा उत्पादन मिळविणं हे कठीण काम असते यासाठी रासायनिक औषधांची विशिष्ट मात्रा द्यावी लागते प्रयोगातूनच अशाप्रकारे हंगामापूर्वी आंबा प्राप्त करण हे एक कौशल्य असतं यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला

त्यामुळे यंदाचा हंगाम हा पुढेच गेला आहे सातत्यानं बदलत असलेल्या वातावरणामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहे पण नाणेरकर यांनी याही परिस्थितीत पाच डझनी आंब्याच्या दोन पेट्या पाठवण्याचा मान प्राप्त केला आहे हेसुद्धा विशेष आहे

नाशिकमधील लोकहितवादी मंडळानं साहित्य संमेलन भरवण्यासाठी निमंत्रण दिलं आहे दिल्ली आणि नाशिक अशा दोन ठिकाणी साहित्य संमेलन भरवण्याबाबत सध्या चर्चा सुरू असली तरी दिल्लीत सध्या कोरोनाचं संकट कायम असल्यानं तिथे स्थळ पाहणीसाठी समिती गेलेली नाही

महिलांमधील नेतृत्व शक्ती विकास आणि बदल हा यावर्षीचा विषय आहे यंदाची महिला संसद ऑनलाईन होणार आहे

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जिल्ह्यातील आमदार खासदार तसंच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते त्यांना काही अंशीच यश आलं असं म्हणावं लागेल गिरीश महाजन गन्हा पीटीसी जळगाव अमृता प्ण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात आपल्यावर तीन वर्षापूर्वीच्या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल केला जात असून आपणच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयात मागणी करणार असल्याचं माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं या प्रकरणात एक टक्का जरी तथ्य आढळून आलं तर शिक्षा भोगण्यास तयार आहे असं ते म्हणाले जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवल्याप्रकरणी महाजनांविरुद्ध मारहाण आणि खंडणीचा गून्हा दाखल झाला आहे

स अमृता गेले काही दिवस ढगाळ वातावरणामुळे दौंड परिसरात पिकांवर मावा बुरशी करपा आदि रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे कसेबसे हाताशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना सातत्याने औषध फवारणी करावी लागत आहे आधी अतिवृष्टी आणि आता ढगाळ वातावरणाचा आणि रिमझिम पावसाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत

राज्य शासनाने या स्पर्धा घेण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे बालेवाडी इथल्या क्रीडा संकूलात ही स्पर्धा होणार आहे

मात्र कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेचं नियोजन आणि वेळापत्रक बदलणार असून एरवी तीन ते चार दिवसात संपणाऱ्या या स्पर्धेचा कालावधी लाबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारी म्हणून सर्व उपाययोजना करण्यात येतील असं या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं काल स्पष्ट केलं

हवामान आयएमडी केळकर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे काल कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनांसह पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली तसा काल अपेक्षेप्रमाणे राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागांत त्रळक ठिकाणी पाऊस झाला आज आणि उद्याही असाच पाऊस अपेक्षित आहे या दमट हवामानामुळे थंडी आधीच बेपत्ता झाली आहे आता तर किमान तापमानात चांगलीच वाढ झाली असून ऐन हिवाळ्यात उकाडा जाणवू लागला आहे

मराठा आरक्षणाची लढाई सर्वांच्या सहकार्यानं एकत्रितपणे लढू मुख्यमंत्र्यांची ग्वाही

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार